काही ठळक बातम्या

जगाला स्वच्छ आणि अधिक स्रंदर बनवण्यासाठी पॉलीटिकल लीडरशीप पब्लिक फंडिंग पार्टनरशिप आणि पिपल्स पार्टीसिपेशन या चार पी ची आवश्यकता असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य

महासचिवांचं प्रतिपादन

पदकाचा मान मिळवून दिला जगाला स्वच्छ आणि अधिक स्रंदर बनवण्यासाठी इंग्रजी अक्षरातील चार पी ची आवश्यकता असून हे चार पी म्हणजे पॉलीटिकल लीडरशीप पब्लिक फंडिंग पार्टनरशिप आणि पिपल्स पार्टीसिपेशन हे असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे या चार पी चा आमचा मंत्र असल्याचं ते म्हणाले आज राष्ट्रपती भवनात आयोजित महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदेच्या समारोप सत्रात ते बोलत होते स्वच्छता आणि पोषण या म्रद्यांना सरकार प्राधान्य देत असल्याचं श्री मोदी यांनी यावेळी सांगितलं स्वच्छ भारत अभियानामुळं लोकांच्या मानसिकतेत बदल झाला असून एकमेकांच्या अनुकरण करण्याच्या दूष्टीकोनात वाढ झाली असल्याचंही श्री मोदी म्हणाले

मोदी यांनी सांगितलं स्वच्छ भारत अभियान हा सरकारी कार्यक्रम नसून ही एक लोकचळवळ असल्यानं परराष्ट्र व्यवहार मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यावेळी म्हणाल्या

पंतप्रधान पीक विमा योजनेच्या नोंदणीविषयी देशभरातल्या ग्रामसभांनी आपापल्या गावातील शेतकऱ्यांना माहिती द्यावी असे निर्देश कृषी मंत्रालयानं दिले आहेत रब्बी हंगामाच्या आधीच योजनेची नोंदणी आणि लाभ याची माहिती द्यावी तसंच त्यांच्या पीकांचा विमा उतरवण्याची प्रक्रिया समजवून सांगावी असंही मंत्रालयानं म्हटलं आहे हा विषय येणाऱ्या ग्रामसभांमध्ये म्हणजेच दोन ऑक्टोबरला सांगितला जावा अशी विनंती क्र षी मंत्रालयानं पंचायत राज मंत्रालय आणि राज्य सरकारांकडे केली आहे सरकार आणि विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांमध्ये या योजनेविषयी जाग्रती करण्यासाठी राबवलेल्या मोहिमेचा भाग म्हणून हा उपाय केला जाणार आहे या योजनेत करण्यात आलेल्या काही महत्वाच्या बदलानंतर येणारा हा पहिलाच हंगाम असेल विमा कंपन्यांनी विम्याचे हप्ते कमी करण्याची अपेक्षा सरकारनं व्यक्त केली आहे

विम्यासंदर्भात शेतकऱ्यांना काही तक्रार असल्यास ती त्यांनी तक्रार निवारण अधिकाऱ्याकडे सांगावी तिचे निवारण केलं जाईल असंही मंत्रालयानं म्हटलं आहे भारतात स्वच्छतेच्या क्षेत्रात वेगानं प्रगती होत असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव श्री अंदानियो गुटेरस यांनी म्हटलं आहे राष्ट्रपती भवनात आज आयोजित महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदेच्या समारोप सत्रात ते बोलत होते जगातल्या अनेक भागात आजही पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याचं ते म्हणाले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी परराष्ट्र व्यवहार मंत्री श्रीमती सुषमा स्वराज गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्री श्री हरदीप सिंह पुरी पेयजल आणि स्वच्छता मंत्री श्रीमती उमा भारती यावेळी उपस्थित होते स्वच्छतेच्या बाबतीत वेगवेगळ्या देशांनी एकत्र येणं ही खूप मोठी गोष्ट असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं गांधीजींनी स्वच्छतेला प्राथमिकता दिल्याचं ते म्हणाले स्वच्छ भारत पुरस्कारांचं वितरण यावेळी करण्यात आलं दरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आज साजरी करण्यात येत आहे

मोदी यांनी दोव्ही नेत्यांना अभिवादन केलं आहे आज आपण गांधीजींच्या दिडशेव्या जयंती वर्षात प्रवेश करत असून गांधीर्जींच्या स्वप्नांना साकार करण्याची ही योग्य संधी असल्याचं पंतप्रधानांनी टिवटर संदेशात म्हटलं आहे तर लाल बहादूर शास्त्री हे सौम्य व्यक्तिमत्व कुशल नेतृत्व आणि साहसाचं प्रतिक होते असं सांगून पंतप्रधानांनी शास्त्रीर्जींना अभिवादन केलं आहे पंतप्रधान श्री

स्वच्छ भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी राज्यातील सरकारी बिगर सरकारी खाजगी संस्था तसंच शाळा महाविद्यालयं आणि विद्यापीठांनी हे अभियान अधिक नेटानं राबवावं असं आवाहन राज्यपाल श्री चेव्नामनेनी विद्यासागर राव यांनी आज मुंबई इथं केलं महात्मा गांधीनी प्रत्येक गांव आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होण्यासाठी स्वावलंबन आणि स्वपरीपालनाचा मंत्र दिला होता

महात्मा गांधी यांच्या जंयती निमित्त राजभवन इथं एका विचारसत्राचं आयोजन करण्यात आलं होतं त्याप्रसंगी ते बोलत होते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सामान्य माणसाला जोडण्याचं महत्त्वपूर्ण कार्य महात्मा गांधी यांनी केलं आहे स्वच्छता ग्रामविकास या क्षेत्रात काम करून नविन भारताचं मॉडेल गांधीजींनी दिलं महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गांधीजींची तत्त्वे सामाब्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं केलं महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त स्वच्छता सेवा संदेश पदयात्रेत मुख्यमंत्री सहभागी झाले होते यावेळी पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनक्रुळे महापौर श्रीमती नंदाताई जिचकार श्री सुधाकर कोहळे श्री गिरीष व्यास प्रा अनिल सोले लघू उद्योग विकास मंडळाचे अध्यक्ष श्री संदीप जोशी लोकप्रतिनिधी नागरिक महिलांनी पदयात्रेत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला स्वच्छता हीच सेवा हा कार्यक्रम देशात मोठ्या प्रमाणावर चालला असून गांधीजींच्या तत्वावरच पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार कार्य करीत आहे देशात स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणात यशस्वी झालं आहे

त्यामुळं राज्य हागणदारीमुक्त करून स्वच्छतेकडे अग्रेसरपणे वाटचाल करत आहे असं मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले आज गांधी जयंतीचं औचित्य साधून नागपूरस्थित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात कार्यरत असणारे गांधीवादी विचारांचे अभ्यासक श्री

ही मंडळी आपआपल्या क्षेत्रात भीष्माचार्य आहेत असं सांग्रन आजच्या पिढीला यांच्या आदर्शाचं मार्गदर्शन होणार असल्याचं त्यांनी बोलताना सांगितलं तर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी खासदार श्री दत्ता मेघे यांनी या सर्व दिग्गज मंडळींना ज्यावेळी मदत लागेल त्यावेळी त्यांना मदत करण्याचं आवाहन यावेळी केलं कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री

यावेळी श्री डागा श्री बावनक्ळे आणि श्री

सामाजिक कार्यकर्ते डॉ मध्रकर वासनिक महाराष्ट्राराच्या माजी चार मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी श्रीपाद सहस्त्रभोजनी शिक्षण समाजकारण आणि क्रीडा क्षेत्रात अत्रलनीय कार्य करणारे सरदार अटलबहादूर सिंग महिलांसाठी लढणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्या डॉ सीमा साखरे ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी आणि इतर क्षेत्रातील विविध गणमान्य व्यक्तींना यावेळी गौरवान्वित करण्यात आलं गांधी जयंती निमित्त नागपुरात सरकारी आणि बिगर सरकारी संस्थांतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं

यावेळी स्वच्छतेसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्टेशन डेपो लेव्हल क्रॉसिंगच्या कर्मचाऱ्यांना पुरस्कृत करण्यात आलं

आर्टिस्टिक योग प्रकारात व्हिएतनाम नं सुवर्ण भारतानं रौप्य तर इराणला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून काँग्रेस अध्यक्ष श्री राहुल गांधी माजी काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी आज वर्धा नजिकच्या सेवाग्राम आश्रमाला भेट दिली यानंतर श्री राहुल गांधी यांनी या आश्रमात वृक्षारोपण केलं तसंच बापू कुटी इथं आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मिय प्राथना सभेतही ते सहभागी झाले होते

सुधिर मुनगंटीवार यांनी ही सेवाग्राम इथल्या आश्रमाला भेट दिली आणि इथल्या चरख्यावर स्रुत कताई केली

म्रनगंटीवार यावेळी म्हणाले की गांधी यांचे जीवन आणि त्यांचे विचार सर्वांसाठीच सदैव प्रेरणादायी आहेत भाजपाचे काटोलातील आमदार आशिष देशमुख यांनी राजीनामा दिला असून विधानसभा अध्यक्ष श्री हरीभाऊ बागडे यांना तो पाठविला आहे लोकतांत्रिक देशामध्ये लोकांमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो हे अत्यंत गंभीर आहे